यूतीकडून शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचं नाव या पदासाठी निश्वित झालं असून ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे

राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची लाचलूचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करावी तसंच या कामांचं त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली

मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही एसीबीच्या चौकशीची मागणी लावून धरली यावेळी सावंत आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवला संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणांबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे राष्ट्रपतींनी वीस जूनला दोन्ही सदनांना उद्देशून अभिभाषण केलं होतं लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी चर्चेला सुरुवात केली

त्यावरच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे

हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सविता अतुल जयस्वाल विजयी झाल्या आहेत तर औंढा नागनाथ पंचायत समिती पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या माया कराळे विजयी झाल्या आहेत येळेगाव तुकाराम जिल्हापरिषद गटाच्या पोट निवडणुकीत भाजपच्या जनाबाई माहुरे या विजयी झाल्या आहेत या निवडणुकीत शिवसेना भाजप हे पक्ष स्वतंत्र लढल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे कोल्हापूर महापालिकेच्या रविवारी झालेल्या दोन प्रभागातील पोटनिवडणुकीत पद्माराजे गार्डन प्रभागातून अजित राऊत तर सिद्धार्थनगर प्रभागातून जय पटकारे विजयी झाले आहेत राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर पटकारे हे काँप्रेसचे उमेदवार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जळगाव जिल्ह्यात मेहुणबारे पंचायत समिती गणाच्या पोट निवडणूकीत पुन्हा भाजपाचा विजय झाला आहे

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच कोकणाच्या आणखी काही भागात मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तसंच मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात सुरु आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात मान्सून सक्रिय झाला आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मराठवाङ्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे याच कालावधीत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा श्रारा हवामान विभागानं दिला आहे राज्याच्या कोकण किनारपट्टीवर आणि गोव्यात येत्या गुरुवारपर्यंत सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मध्यमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसंच मराठवाङ्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे